उस दर सुलभ करण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

खेलो इंडिया स्पर्धेत राज्याचं महाराष्ट्राचं पदकांचं द्विशतक आणि

फिल्म्स डिव्हिजनच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे

यावेळी एका जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत साखर गाळप केलेल्या साखर कारखान्यांचे दर महसूल विभागणी सूत्रानुसार काढण्याची प्रक्रिया सूलभ करावी असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जेन यांनी काल मुंबईत दिले ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी राज्यातला गाळप हंगाम ऊसदर या संदर्भात साखर कारखान्यांच्या तसंच शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करण्यात आली

त्यादृष्टीनं आकडेवारी गोळा करण्याच्या कार्यवाहीला प्रारंभही झाला आहे याबाबत पुणे महसूल विभागासंबंधीचा हा वृत्तांत प्णे महसूल विभागातील एकंदर पाच जिल्ह्यांपैकी सांगली सातारा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील मिळून अठरा तालुक्यात गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे या भागातील पिकांचं झालेलं नुकसान आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागातर्फे सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत त्यानुसार येत्या पंधरा दिवसात त्याची अंतिम यादी सादर केली जाणार असुन महिन्याभरातच या शेतकऱ्यांना शासकीय निकषानुसार मदत दिली जाणार आहे

पूण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी आले असताना ते काल पत्रकारांशी बोलत होते जलसंपदा विभागाचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक मंगळवारी मुंबईत आयोजित केली असून त्यामध्ये उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असं ते म्हणाले

या संदर्भात राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं

मोबाईलच्या मदतीनं हा नांगर वापरता येणार आहे

मेक इन इंडिया मोहीम यशस्वी करण्यामध्ये वाहन उद्योगाचा मोठा वाटा असल्याचं गीते यावेळी म्हणाले

नाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून पक्षाच्या या भूमिकेशी आपण प्रतारणा करणार नाही असं गीते यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं नागपर पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या रामझुला रेल्वे उड्डाण पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते या उड्डाण पुलामुळे रेल्वे स्थानकाजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे

स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या वेशातल्या शाळकरी मुलींच्या हस्ते पालखीतल्या ग्रंथांचं पूजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली

संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक डॉ नागनाथ पाटील यांची निवड करण्यात आली असून ज्येष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्वाटन सोहळा होणार आहे ग्रंथदिडी कथाकथन कवी संमेलन परिसंवाद असे कार्यक्रम संमेलनात होणार असून राज्यभरातील ग्रामीण साहित्यिक त्यात सहभागी होणार आहे विमानतळ नवी मंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भुसंपादनासाठी स्थानिकांनी स्थलांतरण करण्याला सिडकोनं दिलेली मुदत तीन दिवसांपूर्वी संपूनही ग्रामस्थ गावं खाली न करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत दहा गावांचं पुनर्वसन करावं तसंच गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गावातल्या विद्यार्थ्यांना मार्चपर्यंत शिकू द्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात ठाण्यात ग्रामस्थांची पोलिसांबरोबर काल बैठक झाली

पोलीस जालना पोलीस कल्याण योजनांच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमध्ये जालना जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे नागपूर इथं सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धादरम्यान राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते जालन्याचे पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांचा प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला शहिद बलडाणा ब्लडाणा जिल्हयातल्या चिखली तालुक्यातले शहीद जवान विनोद पैठणे यांच्या पार्थिव देहावर काल कातोडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले उत्तरांचल मधल्या रूरकी इथं हवालदार पदावर कार्यरत असताना ब्रधवारी मृत्युमुखी पडले

महाराष्ट्राच्या देविका घोरपडे आणि मितिका गुणेले या दोन नार्तीकांनी काल मुष्टियुद्धाचं सुवर्ण पदक जिंकत क्रीडा क्षेत्रातही आपल वर्चस्व सिद्ध केल कालचा दिवस हरियाणाच्या खेळाडूंनीही गाजवला

काल सामन्याला सुरुवात झाल्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे काही वेळ खेळ थांबवावा लागला

हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तूलनेत किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात काल किमान तापमान सरसरीच्या जवळपास होतं

उद्या सकाळपर्यंत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पणे वेधशाळेनं वर्तवली आहे